न

आयुक्त तुकाराम मुंढे यांचं आवाहन कर भरण्यास सक्षम असलेल्या नागरिकांनी स्वतहन कर भरण्यासाठी प्ढे यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे कर स्धारणांतर्गत पारदर्शी कराधान इमानदार का सम्मान या वेब पोर्टलचं दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी आज लोकार्पण केलं त्यावेळी ते बोलत होते करदात्यांनी दिलेल्या प्रत्येक पैशाचा सद्पयोग करणं हे सरकारचं कर्तव्य असल्याचं सांगतानाच आत्मनिर्भर भारतासाठी करदात्यांनी कर भरणं आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं कर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांच्या संख्येत गेल्या सहा वर्षात अडीच कोटींनी वाढ झाली मात्र एकशे तीस कोटी लोकसंख्येत फक्त दीड कोटी लोक कर भरतात हे प्रमाण अत्यंत कमी असल्याचं ते म्हणाले करदात्यांची प्रतिष्ठा आणि भावनांचा विचार करून आयकर विभागाला करदात्यावर विश्वास ठेवावा लागेल कोणत्याही आधाराशिवाय करदात्यावर संशय घेता येणार नाही असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं

ही आजवरची एका दिवसातली सर्वाधिक संख्या आहे

उज्ज्वला योजनेंतर्गत गरजू ग्राहकांना भारत गॅस कंपनीतर्फे मोफत गॅस स्विधा उपलब्ध करुन देण्यात आली असून आतापर्यंत ग्रामीण भागातील हे रहिवासी स्वतः गॅस एजन्सीमध्ये येऊन ब्किंग करत आहेत आणि काही जण व्हॉट्सअॅप आणि अँड्रॉइड फोन वापरण्यास असमर्थ आहेत या स्विधेचा उपयोग ते घरूनही करू शकतात

कोरोना परिस्थितीम्ळे फक्त म्ंबई आणि प्णे येथे परीक्षा ठेवल्यास राज्याच्या अन्य भागातील स्पर्धा परिक्षेतील उमेदवारांना रेल्वे सेवा बंद असल्याने परीक्षास्थळी पोहचणे शक्य होणार नाही म्हणून ही परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेण्यात येईल

परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची अडचण द्र केल्याने राज्याच्या सर्व विभागातून या निर्णयाचे स्वागत होत आहे

ब्लढाणा जिल्हयातील चिखली इथं आपल्या पोटाची खळगी भरण्याकरीता गावोगाव फिरत असलेल्या रस्त्यावर वास्तव्य करीत असलेल्या एका गरीब क्टुंबातील अल्पवयीन मुलीवर अमान्षपणे आळीपाळीनं बलात्कार करण्यात आला

सागर विश्वनाथ बोरकर आणि निखिल शिवाजी गोलाईत अशी ग्न्हेगारांची नावे आहेत

नागपूर ग्रामीण आणि विभागातील इतर जिल्ह्यात असणा या गुणपत्रिका वितरण केंद्रामध्ये लाल बहाद्र शास्त्री कनिष्ट महाविद्यालय भंडारा नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली ग्जराती नॅशनल कनिष्ट महाविद्यालय गोंदिया जि

ज्युबिली कनिष्ठ महाविद्यालय चंद्रप्र जनता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय नागभिड न्यू इंग्लीश कनिष्ठ महाविदयालय वर्धा शिवाजी हायस्कूल गोकूलनगर गडचिरोली धर्मराव विद्यालय आलापल्ली हितकारीणी विद्यालय आरमोरी तसेच नागपूर विभागीय मंडळ सिवील लाईन्स यांचा समावेश आहे

गणेशोत्सव म्हणजे आनंदोत्सव हा उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असतांना तो साजरा करावा की नाही करायचा तर कशा पद्धतीने असे अनेक प्रश्न यंदा गणेश मंडळांप्ढे उभे ठाकले आहेत त्यामुळं दरवर्षी दिसणारी तयारी यावेळी क्ठंच दिसत नाही भक्तांना आकर्षित करणारे देखावे यावर्षी करायचे नसल्याने गर्दी आपोआपच कमी होईल ही सगळी परिस्थिती लक्षात घेता या उत्सवाच्या आयोजनात गणेश मंडळांचा फार काही उत्साह दिसत नाही त्याम्ळे याचा फटका या वर्षी मूर्तिकारांना बसला आहे राज्य शासनाच्या नियमान्सार तीन ते चार फ्टां येवढ्या उंचीच्या मूर्ती विकायच्या असून याही मूर्ती विक्रीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे त्याम्ळं लावलेला पैसा निघणेही कठीण झाले आहेत चंद्रपूर जिल्ह्यात आमच्या प्रतिनिधीने सहाय्यक धर्मादाय आय्क्त चंद्रपूर सी

गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसाम्ळे नागपूर जिल्हयातील सर्वच धरणांचा पाणीसाठा वाढलेला आहे

टक्के भरलेली असल्याचे जलसंपदाविभागाने संगितले आहे अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या मोर्शी तालुक्यातील अपर वर्धा धरणात भरपूर पाणीसाठा झाल्याने आज धरणाचे दोन दरवाजे पाच सेंटीमीटर उघडण्यात आले आहे

पाण्याचा फ्लो पाहन दरवाजे बंद केले जातील अशी माहिती अकोला पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी दिली राज्यातील शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळे आणि विहीर विविध विभागांच्यावतीन देण्यात येत असतात त्याचा फायदा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाला या बद्दल अधिक ऐकूयात आमच्या प्रतिनिधी कडून बाईट वाशिम जिल्ह्यात यावर्षी झालेल्या दमदार पावसाने बह्तांश शेततळी तुड्डंब भरली आहेत शेततळी ओसंड्रन वाहत आहेत या पैकी बरेच शेततळे काही ग्राम पंचायतींनी पाच वर्षाच्या भाडेतत्वावर घेतलेले आहेत अशा ग्राम पंचायती आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी सदर तलावात मच्छीबिज टाकून मच्छी व्यवसाय स्रु करत असतात तसेच शेतकऱ्यांच्या विहिरीमधील पाण्याची पातळी देखील या शेततळ्यामुळे वाढली आहे प्ढील महिन्यात कदाचित पावसाने काही काळ उघडीप दिल्यास पिकांना पाण्याची आवश्यकता असल्यास या शेतळ्यातून पिकांच्या सिंचनाची सोय देखील होणार आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशीमहन स्नील कांबळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तसंच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नागप्रात वाढत चालली आहे महानगरपालिकेच्या मुख्यालय आणि नागप्रात झोन कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी स्ध्दा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत

न